एकत्मतेनंच जहालमतवादाचं निर्मूलन होऊ शकतं असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नागालँड त्रिपुरा इथं भाजपच्या सत्ता स्थापनेचा दावा

चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध क्रांतीसाठी क्रती आराखडा तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिर केवळ एकात्मतेनंच जहालमतवादाचा निर्मूलन होऊ शकतं असं स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक इथल्या तुमाकुरू इथं आज युवकांच्या मेळाव्यात केलं युवाशक्ती नवीन भारताचं भविष्य या विषयावर पंतप्रधान बोलत होते प्रर्वोत्तर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयामुळं संप्रर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे युवकांशी संवाद साधत असताना यांच्यापासून नेहमी काहीतरी शिकता येते भारत हा तरूणांचा देश आहे

तुमाकुरू इथं रामकृष्ण विवेकानंद आश्रम यांनी या युवक मेळाव्याचं आयोजन केलं होतं उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे अमरावतीतही रस्तेविकास विमान सेवेसह अनेक सुविधांची उभारणी सुरू असून मोठी गुंतवणुक होत आहे याच पार्श्वभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वीटा निर्मितीची सुरूवात गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरावी असं उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावती इथं सांगितलं श्री पोटे पाटील म्हणाले की नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगाची उभारणी करणाऱ्या उद्योजक श्री झोंबाडे यांची कर्तव्यप्राप्ती निष्ठा आणि संघर्षातही टिकून राहणारी विजिगिषु वृत्ती कौतुकास्पद आहे अशा उपोगांच्या उभारणीमुळं गृहनिर्माण उद्योग क्षेत्राच्या तसंच शहराच्या विकासात भर पडणार आहे

भाजप नेते श्री राम माधव यांनी मित्रपक्षांच्या सोबतीनं राज्यपाल श्री पद्मनाथ आचार्य यांची भेट घेतली

चार जागांवर अन्य उमेदवार निवडून आले आहेत काँग्रेसनं मेघालयचे राज्यपाल श्री गंगाप्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री कमलनाथ श्री अहमद पटेल आणि श्री

जोशी या तीन काँप्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ काल संध्याकाळी राज्यपालांना भेटल्याची माहिती पक्षाच्या अषिक्रत सुत्रांनी दिली काँगेसनं या निवडणुकीत एकवीस जागा जिंकल्या असून स्पष्ट बहुमतासाठी त्यांना दहा आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्रिपूरा विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाच्या कारणांचा काळजीपूर्वक अभ्यास करून आवश्यक ते उपाय योजले जातील असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं म्हटलं आहे डाव्या आघाडीला समर्थन देणाऱ्या पंचेचाळीस टक्के मतदरांचे पक्षानं आभार मानले आहेत भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी पैशांसह इतर काही स्त्रोतांचा उपयोग केल्याचा आरोपही या पक्षानं केला आहे संपूर्ण भारतात एकात्मता निर्माण करण्यात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भाजपा मुख्यालयात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते ईशान्येकडील गट हिंसा आणि फुटीरतावादाकडं वळले होते त्यांना एकाच छत्राखाली आणण्याचं काम श्री मोदी यांनी यशस्वीरित्या केलं असं ते म्हणाले

या विजयानं विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं गेलं असून आगामी कर्नाटक निवडणुकीचा निकालही भाजपच्या बाजूनच लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरूवात होत आहे

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातल्या सेलोटी गावातल्या शालेय विद्यार्थ्यांनी गाव तंबाख्रमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे गावातून तंबाखुच्या विक्रीचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली त्यासाठी गावातील तंबाखू खर्रा गुटखा विक्रीवर बंदी प्लास्टीक पत्रीमुळं पर्यावरणाचा झेणारा च्वास थांबवणं कुठेही थुंकल्यानं होणारी गावाची अस्वच्छता टाळणं अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवेदनातून केल्या आहेत या अभिनव उपक्रमाकरता विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वयक श्री पुरूषोत्तम मोडे यांनी मार्गदर्शन केलं सरपंच तसंच उपसरपंच यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव धडक मोहिमेचं स्वागत केलं कचऱ्याला कचरा नका सोनं समजा असं म्हटलं जातं कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास अनंत वस्तू मिळतात त्याचा अकल्पनीय वापर होऊ शकतो आणि पर्यावरणाचं नुकसान टाळता येतं असाच अभिनव प्रयोग लातूरात प्रभाग पाचमधील मंठाळे नगर इथं नगरसेवक श्री विक्रांत गोजामगुंडे यांच्या पुढाकारानं करण्यात आला ओल्या कचऱ्यावर प्रभागातच खत निर्मितीचा प्रकल्प यशस्वी केल्यानंतर कचरा व्यवस्थापनात कायम डोकेदुखी बनलेल्या टाकाऊ प्लास्टीकचं काय करायचं हा प्रश्न पुढं आल्यानं त्यावर अभ्यास करण्यात आला इंटरनेटच्या माध्यमातून काही मिळतं का याचा शोध घेतला तज्ज्ञांचे सल्ले घेले आजवरच्या प्रयोगाचं निष्कर्ष माहित करून घेतलं त्याचाही अभ्यास करण्यात आला या सगळ्या स्थितीची माहिती घेऊन काही निष्कर्ष काढले त्यातून एक मार्ग सापडला

या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत तसंच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री श्री विजय शिवतारे आणि मंत्री श्री गिरीष महाजन उपस्थित होते नागप्रर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बैठकीला हजेरी लावली प्रत्येक प्रकल्पाचा आढावा षेत कंत्राटदारांना येणाऱ्या समस्यांचं निवारण करण्यावर श्री गडकरी यांनी भर दिला

महाराष्ट्रच्या महिला संघानं राष्ट्रीय महिला देनिस स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं आहे छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत काल म्मालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीविरूद्ध खेळताना महाराष्ट्राच्या मिहिका यादवनं रिशिका सुंकरा हिचा तर ऋतूजा भोसले हिनं प्रेरणा भांबरीचा पराभव करत महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळवून दिलं मिहिका आणि ऋतुजा या दोषींना या कामगिरीबद्दल छत्तीसगड राज्य देनिस महामंडळाकडून पंचवीस हजार रूपयांचं प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पश्चधनाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांची बळकटी करणं आवश्यक आहे यासोबतच जिल्ह्यात दुग्ध क्रांतीसाठी शासकीय आणि केंद्रीय दूध डेअरींच्या संकलन व्यवस्थेचं नियोजन आवश्यक असून त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री इंसराज अहिर यांनी काल चंद्रपूर इथं दिले स्थानिक नियोजन भवन इथं मदर डेअरीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती यासोबतच जिल्ह्याभरातील पश्रुसंवर्धन विभागाचे दवाखाने तिथली वैद्यकीय व्यवस्था या संदर्भातीी महत्वाचे निर्णय घेण्यात आले जिल्ह्यात सध्या मदर डेअरी या केंद्रीय दुध संकलन व्यवस्थेमार्फत मोठ्या संख्येनं दुध खरेदी केलं जातं याशिवाय जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या अंतर्गत शासकीय दुध संकलनाचं कार्य केलं जातं मदर डेअरीच्या जिल्ह्यातील आगमनानंतर श्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारानं विविध शासकीय योजनासाठी बँकांद्वारे पतपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यातील पश्रसवंर्धन अधिकाऱ्यांची रिक्त पदं तालुकास्तरावरील अधिकारी यांचं मुख्यालयी अनुपस्थित राहणं दवाखान्यांची वाईटस्थिती आणि जनावरांना मिळवणारी तुटप्रंजी वैद्यकीय सुविधा या संदर्भात आढावा बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांची स्थिती वाईट असून त्यांची दुरूस्ती आणि प्रत्येक ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भात त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना निर्देश दिले जिल्ह्याचा दौरा करून संपूर्ण स्थितीचा आढावा सरकारला कळविण्याचे त्यांनी सांगितले दुग्व विकासावर चर्चा करताना जिल्ह्यामध्ये दुग्व उत्पादन वाढीसाठी जनावरांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे यासाठी बँकांनी देखील मोठ्या प्रमाणात पतपुरवठा उपलब्ध केला आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये खरेदी यंत्रणांचे सुसूत्रिकरण आवश्यक असल्याचं यावेळी लक्षात आणून दिले त्यामुळं जिल्हाधिकारी श्री आश्रतोष सलिल यांनी जिल्ह्यातील सर्व पश्रसंवर्धन अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात बोलाविली आहे यावेळी गोंडपिंपरी धानोरी आदी ठिकाणच्या पश्रुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप षेण्यात आले त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांनी दिले भारतीय नेमबाज शाहझार रिम्नवी यानं आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर्स एअर पिस्तुल या श्रेणीत सुवर्णपदक पटकावलं आहे तर जितू रायनं याच श्रेणीत कांस्य पदक मिळवलं आहे मेक्सिकोतल्या ग्वादलझरा इथं काल या स्पर्धेची पुरूष गटाची अंतिम फेरी पार पडली त्यात रिझवीनं विक्रमी ग्रणांसह हे सुवर्णपदक जिंकलं भारताच्या मेहूली घोष हिनं महिलांच्या दहा मीटर्स एअर रायफल या श्रेणीत कांस्यपदक जिंकलं बारा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून चारश्ने चार खेळाडू सहभागी झाले आहेत दोहा इथं पार पडलेल्या आय बी एस एफ स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताच्या पंकज अडवाणी आणि मनन चंद्राच्या जोडीनं आपल्या पाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत पहिलं सांधिक विजेतेपद पटकावलं